मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात

राज्यातला ऑक्सीजन प्रवठा आणि रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता सुरळीत करण्यासंदर्भात तसंच काही आर्थिक सवलती मिळण्यासंदर्भात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन पत्रं पाठवली आहेत कोविड रुग्ण संख्या वाढत असताना राज्यात ऑक्सीजनचा त्टवडा भासत आहे

राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायद्या अंर्तगत ऑक्सीजनची वाहत्क हवाईमार्गे करण्यासाठी तातडीनं कारवाई व्हावी तसंच रेमडेसीवीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकता यावं यादृष्टीनं या औषधाच्या निर्यातदारांना कायमस्वरुपी परवाने द्यावेत अशी विनंती एका पत्रात केली आहे

लघ्उद्योग स्टार्टअप्स इत्यादींना पहिल्या तिमाहीत कर्जाचे हफ्ते न आाकारण्याबाबत बँकांना सूचना दयाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे

येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीरचा प्रवठा स्रळीत होईल असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आज कोविड टास्कफोर्सची विविध विषया संदर्भात बैठक झाल्यानंतर बातमीदारांशी ते बोलत होते

त्या घेण्यासंदर्भात या निर्यातदारांशी चर्चा झाली आहे

मोठ्या टँकर्समध्न लवकरच हा ऑक्सिजन राज्यात आणला जाईल रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या सात ते आठ निर्यात दारांनी इंजेक्शन देण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली

या निर्यातदारांनी इंजेक्शनचा प्रवठा केल्यानंतर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही असंही ते म्हणाले

या परीक्षा आता येत्या जून महिन्यात होतील परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जाहीर करेल

ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी ही माहिती दिली

इंधन अन्नधान्य आणि उत्पादित माल यांच्या दरात वाढ झाल्यानं चलन फुगवटा वाढला असं केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे

कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना राज्यात प्रवठा करण्याची परवानगी दयावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी केली आहे राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचं दरेकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन सांगितलं एका निर्यातदार कंपनीशी आपण चर्चा केली असून शासनानं प्रवठ्याची परवानगी दिली तर रेमडेसीवीरच्या टंचाईचा प्रश्न निकाली निघेल असं ते वार्ताहर परिषदेत म्हणाले राज्यात पुरवठा करायला तयार असलेल्या कंपन्यांना शासनानं परवानगी दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दरेकर यांनी दिला रत्नागिरी जिल्ह्यात सध्या करोनाचे दररोज तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून ती संख्या महिनाअखेरपर्यंत पाच हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे ही गंभीर बाब असून प्रशासन त्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप करायला केंद्र सरकारनं आज परवानगी दिली आहे त्यान्सार शिल्लक डाळीचं लाभार्थ्यांना लवकरच वाटप केलं जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली

मात्र त्याचवेळी लसीकरण मोहिमेलाही गती येत आहे लसीकरण उत्सवाच्या कालच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विक्रमी लसीकरण झालं

काल जिल्ह्यात या आजाराम्ळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला

कायदा स्व्यवस्था आणि नागरिकांची स्रक्षा या बाबींना सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत न्यायालयानं काल ही याचिका निकाली काढली येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे